केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे तसंच याद्वारे औद्योगिक वास्तू शिक्षणसंस्था रुग्णालयं आणि वसतिगृहांमधे पर्यावरणविषयक अटींच्या पूर्ततेची खबरदारी घेण्याचे अधिकारही स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत महापालिका विकास प्राधिकरणं जिल्हा पंचायती अशा स्थानिक संस्थाच्या बांधकाम प्रकल्पांना आणि इमारतींना परवानगी देतानाच पर्यावरणविषयक नियम आणि अटी ठरवून देतील असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं ते आज ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता वार्ताहरांशी बोलत होते मराठा समाजाला तात्पुरतं आरक्षण हवं की टिकावू आरक्षण हवं याचा निर्णय मराठा समाजाने घ्यायला हवाअसं तावडे यावेळी म्हणाले मराठा आरक्षणासोबतच आता धनगर समाजाला देखील राज्य सरकारनं आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धनगर आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे असं पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी गोंदियात सांगितलं मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून धनगर आरक्षणाबाबत केवळ केंद्राकडे शिफारस करणं बाकी आहे अशी माहिती जानकर यांनी यावेळी दिली येत्या एक ते दीड महिन्यात केंद्र सरकारकडे शिफारश पाठवू असं ते म्हणाले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

केंद्र शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे अंबड तालुक्यातल्या शेवगा इथल्या प्रा़ विश्वजित डोईफोडे यांनी याविषयी व्यक्त केलेला अनुभव सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवलेले संचालक आलोक वर्मा यांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाची प्रत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सीबीआय अधिकाऱ्याच्या वादावर दक्षता आयोगानं आपला अहवाल सादर केल्यानंतर आज यावर न्यायालयात सुनावणी झाली वर्मा यांनी या आदेशावरचं स्पष्टीकरण येत्या रविवारपर्यंत सीलबंद लिफाफ्यातून सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आयोगाच्या अहवालाची प्रत आपल्याला मिळावी ही वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेले विशेष संचालक राकेश अस्थाना यांची मागणी मात्र न्यायालयानं फेटाळली

शेती उन्नत करण्यासाठी आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत असून त्या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा झपाट्यानं काम करत असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं आज राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्त गट शेती संदर्भात आयोजित कार्यशाळेत बोलत होते मराठवाङ्यातल्या विविध जिल्ह्यातले शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले असून कृषीतज्ज्ञ त्यांना गटशेतीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत अवयवदानाच्या जनजागृतीसाठी द फेडरेशन ऑफ ऑर्गन एण्ड बॉडी डोनेशनच्या पदयात्रेला आज औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेपासून सुरूवात झाली एमजीएमचे सचिव अंकुश कदम प्राचार्य प्रताप बोराडे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे चाळीस दिवस सहाशे चौसष्ठ किलोमीटर मराठवाङ्यातल्या विशेषतः ग्रमीण भागात ही पदयात्रा अवयव दानाविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ सुधीर क्लकर्णी यांनी दिली राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अड्डावन्नाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन काल संध्याकाळी रत्नागिरीत झालं

ब्लडाणा जिल्ह्यात अकोला खामगाव मार्गावर बाळापूर फळाजवळ गुरुवारी रात्री धावत्या एसटी गाडीनं अचानक पेट घेतला चालकानं प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली